देशाची घटना हीच सरकारची मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज रेव्हरंड जोसेफ मार थोमा यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित केरळमधील पथनमथीता इथं आयोजित समारंभात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगदवारे मार्गदर्शन करताना बोलत होते एकशे तीस कोटी देशवासियांचं सक्षमीकरण करण्याच्या ध्येयानं आपलं सरकार प्रेरीत असल्याचं तसंच धर्म लिंग जात पंथ किंवा भाषावार भेदभाव करत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आपल्या सरकारनं नवी दिल्लीतल्या कार्यालयात बसून नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा अभिप्राय घेऊन निर्णय घेतले असल्याचं मोदी म्हणाले सध्या रोजच पेट्रोलचे दर वाढत चालले असुन आजवरच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं मात्र लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या सहनशीलतेचा गैरफायदा केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे ते आज सातारा इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते कोरोनाच्या काळात कारखाने बंद असल्याचा फटका सरकारी तिजोरीला बसला त्यामुळे कर्मचा यांचे पगार देण्यासाठी सरकारला कर्ज काढावं लागल्याचं ते म्हणाले आमदार पडळकरांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी सांगितलं की त्या व्यक्तीच्या बोलण्याला मी महत्व देत नाही काही निवडणुकांमध्ये डिपॉझिट जप्त झालेल्या व्यक्तीच्या विधानांना महत्व देत नाही असं शरद पवार यांनी सांगितलं

एल्गार परिषद प्रकरणा अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव आणि शोमा सेन यांना हंगामी जामीन मंजूर करायला मुंबईच्या विशेष न्यायालयानं नकार दिला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वयाचा विचार करून तसंच आपल्या इतर शारीरिक व्याधी लक्षात घेऊन या संसर्गाची लागण आपल्याला होऊ नये या उददेशानं आपण हंगामी जामिनासाठी अर्ज केल्याचं या दोघांनी म्हटलं आहे मात्र त्यांच्या शारीरिक व्याधी फार गंभीर नसुन त्यांना रुग्णालयात उपचार घेण्याची गरज त्यांच्या वैदयकीय अहवालावरून भासत नसल्याचं विशेष सरकारी वकील प्रकाश शेट़टी यांनी न्यायालयाला सांगितलं याप्रकरणी अटकेत असलेले अरुण परेरा आणि रोना विल्सन यांनीही जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे

गरीब रुग्णांकडून अनुदानासाठी कागदपत्रांचा प्रावा मागणं अपेक्षित नाही असं न्यायमूर्ती रमेश धान्का आणि माधव जामदार यांच्या खंडपीठानं काल स्पष्ट केलं वांद्र्याच्या झोपडपट्टी पूनर्वसन इमारतीमधल्या सात रहिवाशांनी याबाबत याचिका दाखल केली आहे

बिल परतावा मिळाला नाही तर घरी सोडलं जाणार नाही असं हॉस्पीटलनं धमकावल्याचं याचिकेत म्हटलं आहे

गहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यानी कामगारांना प्रवेश देण्याबाबत राज्य सरकारच्या नियमांचं पालन करावंइतर नियम तयार करु नयेत असं आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केलं आहे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगारवाहन चालक यांना प्रतिबंध केलेला नाही त्याम्ळे अशा संस्थांनी कामगारांना प्रवेश नाकारु नयेअसं पाटील यांनी सांगितलं आहे राज्य सरकारच्या स्चनांच्या विरुद्ध गृहनिर्माण संस्था नियम तयार करुन कामगारांना प्रवेश नाकारत असल्याच्या तक्रारीवरुन पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

केंद्र सरकार राज्य सरकारं तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या एकत्रित प्रयत्न आणि प्रभावी उपाययोजनांमुळे देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

एका दिवसातली आजवरची ही सर्वाधिक संख्या आहे

ठाणे पोलीस आय्क्तालयातील चारशे कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून यातील तिनशे तेरा पोलीस कर्मचारी बरे झाले आहेत एकशे एक जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत या विषाणूमुळे तीन जमादारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना अतिरिक्त काळजी घ्यावी असं आवाहन ठाणे पोलीस आय्क्त विवेक फणसळकर यांनी केलं आहे

सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे माढा आणि पंढरपूर तालूक्यातले सर्व रुग्ण बरे होऊन धरी परतले आहेत आता जिल्ह्यातले सांगोला मंगळवेढा माढा आणि पंढरपूर हे तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत

चहल यांनी काल शहरातल्या रुग्णालयांचे अधिष्ठाता वैदयकीय तज्ञ आणि आरोग्य विभागातल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

याशिवाय प्रत्येक रुग्णालयात कोरोनाबाधितांवरच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा एका महिन्याचा साठा असायला हवा रुग्णालयांनी योग्य प्रक्रियेअंतर्गत थेट औषध निर्मिती कंपन्यांकडूनच औषधं खरेदी करावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या गलवान इथं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले नाशिक जिल्ह्यातल्या साकरी इथले समिक सचिन मोरे यांच्या पार्थिवावर साकरी इथ आज अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी या शहीद जवानाला सक्र्यदलानं मानवंदना दिली गलवान इथं नदीमध्ये बुडणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवतांना मोरे यांना वीरमरण आलं होतं बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला खामगाव शेगाव संग्रामपुरसह अनेक तालुक्यांमध्ये या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं संग्रामपूर तालुक्यात नदी ओढे तूइंब भरले आहेत तालुक्यातलं वानखेड गाव पूर्णपणे पाण्यानं वेढलं गेलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नैऋत्य मान्सून देशाच्या सर्व भागात पोचल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो पुढं वायव्य तसंच मध्याकडे सरकल्यानं सर्वत्र मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं मंबई आग्रा महामार्गावर काल दपारी झालेल्या अपघातात एकाच कृटूंबातल्या दोन बालकांसह तिघेजण मरण पावले तर एकजण जखमी झाल्याची माहिती आज पोलिसांनी दिली हे क्ट्ंबीय आपल्या द्चाकीवरून ठाण्याहन बोरिवलीला जाताना वाळशिंद गाव इथं एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला यात दुचाकीचालक सलिम खान गंभिर जखमी झाले असून त्यांची पत्नी आणि दोन लहान मुलं मरण पावल्याचं पोलिसांनी सांगितलं

मुंबई दहशतवादी हल्ल्यातला दोषी डेव्हिड हेडली याचं भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता नाही पण या कटात सहभागी तहव्वूर राणा याचं प्रत्यार्पण होणार आहे अमेरिकेतल्या वकिलांनी तिथल्या न्यायालयात राणाच्या जामीन अर्जाला विरोध करताना ही माहिती दिली आहे